राज्यसभेत हे विधेयक याआधीच संमत झालं होतं या विधेयकामुळे उद्योजकांना त्यांच्या पुनर्रचनेसाठीच्या योजनांना परवानगी देणं तसंच त्या त्या उद्योगांमधल्या भागधारकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांविषयी अधिक स्पष्टता येऊ शकेल

कोणत्याही कंपनीला संपूष्टात आणणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट नाही असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यानच्या प्रशाला उत्तर देताना स्पष्ट केलं

भाजपाच्या महाजनादेश यात्रेला आज अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथून सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या राज्यव्यापी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार येईल असा आत्मविश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचं आपण वचन देतो असं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतुत्वाखाली राज्य सरकारनं आश्वर्य वाटावं असं काम केलं आहे अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं आपल्या देशाचा आत्मा गावांमध्ये वसतो त्यामुळेच या महाजनादेश यात्रेची सुरुवात ग्रामीण भागातून करत आहोत असं ते म्हणाले

शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अद्विहोकेट आशिष शेलार यांनी यांसंदर्भातला निर्णय आज जारी केला आहे शुल्कमाफीची ही प्रतिपूर्ती आर टी जी एस मार्फत थेट विद्यार्थी किवा पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाब्राव क्लकर्णी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश यूवक काँग्रेसने देशात पहिल्यांदाच स्वतंत्र्य यूवक जाहीरनामा तयार करायचं ठरवलं आहे त्यानिमत्तांन राज्यातल्या चार ते पाच कोटी युवकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क साधण्याचं अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांवे यांनी दिली भाजपा सरकार युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका देखील त्यांनी केली विद्यापीठांनी संधोशनाची व्याप्ती काळानुसार वाढवली पाहिजे स्थानिक समस्या प्रश्न यांच्यावर तोडगाकाढणारे संशोधन करण्याबरोबरच स्थानिक उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करणारे अभ्यासक्रम विद्यापीठांनी आखायला हवेत असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोलापूर इथं केलं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी सोलापुरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांना अचानक भोवळ आली त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगरक्षकानं त्यांना सावरलं त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून त्यांचे पुढील नियोजित दौरे रद्द केले आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली मार्फत आज वाशिम इथं विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात आलं होत

या वेळी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्य प्रगणा परांडे राज्य आयोगाच्या वासंती देशपांडे विजय जाधव यांच्यासह वाशीमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक तसंच मुख्यकार्यकारी अधिकारी दीपकक्मार मीना यांची उपस्थिती होती परभणी इथं आज महसूल दिनानिमित्त सेलू आणि जिंतूर तालुक्यातं उत्कृष्ट काम करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी तसंच महसूल कर्मचारी आणि पोलिस पाटील यांचा महसूल दिनानिमित्त सत्कार करण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरूवात झाली या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते अण्णाभाऊंचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही देशवासीयांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शूभेच्छा दिल्या आहेत तसंच येत्या वर्षभर समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करून रिपाइंदेखील अण्णभाऊचं जनशताब्दी वर्ष देशभर साजरं करेल आहे अशी घोषणाही आठवले यांनी केली आहे लातूरमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमीत्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यूनियन छत्रपती शिवाजी मार्केटच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं तर काल मोटारसायकल रस्ती काढण्यात आली होती परभणी शहरासह जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयं आणि सामाजिक संघटनांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पूण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जालना जिल्ह्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पूण्यतिथीनिमीत्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो हे यांनी टिळकांच्या प्रतळ्याला प्रष्पहार अर्पण केला पालघर जिल्ह्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला तर विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभाचं वितरण करण्यात आलं लातूर जिल्ह्यात आतापर्यंत खूप कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात भीषण टंचाईची परिस्थिती आहे जिल्हा प्रशासनामार्फत यावरील सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात असून प्रशासन या कालावधीत लोकांच्या सोबत असल्याचं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटल आहे ते विस्तारित समाधान योजनेंतर्गत संपर्क संवाद आणि समाधान अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या तांदूळजा इथं बोलत होते या टंचाईच्या काळात ग्रामस्थांनी खचून न जाता धीर धरावा असं आवाहनही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं काहिशी विश्रांती घेतली होती तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं मुंबई नवी मुंबईत आज संध्याकाळी साडेचार नंतर ढग दाटून आले तसंच अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत सिंधूदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी गगनबावडा रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे गडचिरोली अहमदनगर हिंगोली उस्मानाबाद यवतमाळ बीड रायगड बुलडाणा वाशिम इथं ढगाळ वातावरणासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर परभणी सातारा इथं आज पावसाची संततधार सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहिला आहे ठिकाणी आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली कोल्हापूर शहरात पूर्यस्त भागातील सहा कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे

औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे धरण क्षेत्रात चाळीस हजार घनफूट प्रती सेकंद क्यूसेक क्षमतेनं पाणी दाखल होत आहे यामध्ये नागमठाण गंगापूर वलवडी दारणा पालखेड आणि कडवा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी म्हटलं आहे